ते आज नागपूरमध्ये विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या चर्चेला उत्तर देत होते हे सरकार प्रगतीचं सरकार असून स्थगितीचं सरकार नाही राज्याच्या आर्थिक स्थितीची आपण माहिती घेत आहोत असं त्यांनी सांगितलं सध्या आपण नवीन असल्यानं विरोधी पक्षांनीही सहकार्य करावं असं आवाहनही त्यांनी केलं दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या उतरात शेतकऱ्यांशी संबंधित कोणत्याही घोषणेचा समावेश नव्हता असा आरोप करत नाराज विरोधकांनी सभात्याग केला महाविकास आघाडी सरकारनं मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात मांडलेल्या भूमिकेवरूनही विधान परिषदेत गदारोळ झाला राज्य सरकारच्या भूमिकेम्ळे मराठा आरक्षणावर परिणाम होईल अशी चिंता मेटे यांनी व्यक्त केली यासंदर्भात सरकारनं निवेदन करावं असे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिले आहेत संविधानातल्या तरत्दींचं पालन करून तीन पक्षांचं एकत्र सरकार समाजातल्या सर्व घटकांसाठी काम करेल आणि महाराष्ट्राला सुखी करण्याचा प्राणपणाने प्रयत्न करेल असं सांगत उद्योगमंत्री आणि सभागृह नेते सुभाष देसाई यांनी विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावले देसाई यांच्या उत्तरानं समाधान नं झाल्यानं विरोधकांनी सभात्याग केला

भाजपाकड्रन अश्विनी वानखडे राष्ट्रवादी काँग्रेसकड्रन मेघना मडके तर काँग्रेसकड्रन स्वाती पन्नासे निवडण्क लढवत आहेत परभणीत गेले सात दिवस सुरु असलेल्या राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचा आज समारोप झाला गावं स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठीचं खूप काम अजूनही बाकी असल्याचं प्रतिपादन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम

करडखेलकर यांनी समारोपाप्रसंगी केलं शौचालयं वापरण्यासाठी ग्रामीण भागातल्या माणसांची मानसिकता बदलण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली महाराष्ट्राच्या सागरी हददीतल्या मालवण जवळच्या समुद्रात बेकायदीशीररित्या मासेमारी करत असलेल्या गोव्यातल्या दोन मासेमारी नौकांवर मालवणच्या तहसीलदारांनी कारवाई केली आहे

या दोन्ही बोटी जप्त करून त्यांचं नोंदणी प्रमाणपत्र आणि मासेमारी परवाना रद्द करावा यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात असे निर्देशही तहसीलदारांनी दिले आहेत

त्यानूसार महापौर उपमहापौरांच्याच्या दालनाकडच्या मुख्य दरवाजाला कर्मचा यांनी कलूप लावलं

या कारवाईनंतर आय्क्तांनी उदयापासून तत्काळ अतिक्रमण हटवू असं लेखी आश्वासन दिलं आहे नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरातली घसरण आजही कायम राहीली

मात्र देशातल्या इतर भागात साठवलेला कांदा खराब झाला असल्यानं महाराष्ट्रातल्या कांदयाची मागणी आजही कायम आहे

नवी दिल्ली इथल्या भारतीय हवामान विभागाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विदयापीठाच्या शास्त्रांज्ञानी लिहिलेल्या हवामान आधारित शेती व्यवस्थापन या प्स्तिकेचं प्रकाशनही यावेळी करण्यात आलं

जीवनात मोठं व्हायच असेल तर तो झुकल्या शिवाय माणूस मोठा होऊ शकत नाही असं मत निभोराकर महाराजांनी याप्रसंगी आयोजित ज्ञान यज्ञात बोलताना व्यक्त केलं प्ण्याच्या वसंतदादा श्गर इंन्स्टीट्यूटच्या वतीनं साखर उद्योगात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कारखान्याला दिला जाणारा प्रस्कार या वर्षी लातूरच्या रेणा साखर कारखान्याला मिळाला आहे या कारखान्याला उतर पूर्व विभागातून तांत्रीक कार्य क्षमतेचा प्रथम प्रस्कार जाहीर झाला आहे कारखान्याचे अध्यक्ष आबासाहेब पाटील उपाध्याक्ष सर्जेराव मोरे आणि कार्यकारी संचालक व्ही

मोरे यांनी आज वार्ताहरांना ही माहिती दिली जालना जिल्ह्यात जाफराबाद तालुक्यातल्या देऊळझरी गावातली विकास कामं प्राधान्यानं पूर्ण करण्याचे निर्देश खासदार डॉ विकास महात्मे यांनी दिले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत महात्मे यांनी आज सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत निवड करण्यात आलेल्या देऊळझरी गावातल्या विकास कामांचा आढावा घेतला अहमदनगरमधल्या राहरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातलं आध्निक तंत्रज्ञान संशोधन शिफारशी शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी विद्यापीठ आणि रिलायंन्स फाऊंडेशननं सामंजस्य करार केला आहे या करारामुळे विदयापीठानं विकसीत केलेल्या तंत्रज्ञानाचा प्रसार व्हायला मदत होणार आहे याशिवाय विदयापीठात राबवत असलेल्या विविध कृषीविषयक उपक्रमांना रिलायन्स फाऊंडेशाच्या तज्ञांकडून तांत्रिक सहकार्यही आणि मार्गदर्शनही मिळू शकणार आहे हिंगोली जिल्ह्यात आज जिंत्र टी पॉईंट जवळ परिवहन मंडळाची बस आणि मोटरसायकलच्या समोरासमोर झालेल्या धडेकत दोन जण ठार झाले हे दोन्ही तरूण मोटरसायकल वरुन जात असताना बससोबत त्यांची धडक झाली मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांकात आज सलग तिस या दिवशी वाढ झाली

आंतरराष्ट्रीय बाजारातल्या नकारात्मक स्थितीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूक दारांनी आज काहीसा सावध पवित्रा घेतला कोकणातल्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात किंचीत वाढ झाली आहे राज्याच्या उर्वरित भागात तापमान सरासरीच्या जवळपास होतं

येत्या दोन दिवसात राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे हिंगोली जिल्ह्यात मागच्या चार पाच दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण असल्यानं पिकांना धोका निर्माम झाला आहे ढकाळ वातावरणामुळे तूर हरभरा आणि गह् गव्हाच्या पिकांवर रोगराईचं सावट येण्याची भिती शेतकरी व्यक्त करत आहेत नाशिक जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला आहे

हा शेतकरी ग्जरात इथं कापसाची विक्री करुन आज सकाळी ध्ळे बस स्थानकात उतरला होता त्यावेळी द्सऱ्या बसमध्ये चढत असताना आपल्याकडची पैशांची बघ्च कापली असल्याचं त्यांच्या लक्षात आलं